आज मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात गांगुली यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली अध्यक्षपदासाठी गांगुली यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची मंडळाच्या सचिवपदी माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धूमल यांची मंडळाच्या कोषाध्यक्षपदी तर जयेश जॉर्ज यांची सहसचिव पदी निवड झाली आहे त्यांनीही आज पदभार स्वीकारल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

चिदंबरम हे अर्थमंत्री असताना त्यांनी आणि त्यांच्या मंत्रालयातल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाच हजार सहाशे कोटी रुपयांच्या एन एस ई एल घोटाळ्याप्रकरणी आपल्याविरोधात द्वेषबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप मून टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या याचिकेत केला आहे या प्रकरणी नुकसान भरपाई पोटी दहा हजार कोटी रुपयांची मागणी या कंपनीने आपल्या याचिकेतून केली आहे दरम्यान चिदंबरम यांनी आयएनएक्स मीडिया प्रकरणात जामीन मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे काल सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना एका प्रकरणात जामीन मंजूर केला मात्र आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम हे गेल्या ग्रुवापासून अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत या प्रकरणी त्यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे

केंद्रीय पंचायत राज मंत्री नरेंन्द्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात राज्य जिल्हा परिषदा तसंच पंचायत समित्यांना विविध प्रस्कार देऊन गौरवण्यात येईल

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे

याशिवाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे या सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं जाणार आहे

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी खेडोपाडी पावसामुळे अनेक अडचणी असूनही मतदारांनी मतदान केलं मात्र मुंबई पुण्यासारख्या अनेक भागात पन्नास टक्केही मतदान झालेलं नाही याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं

रागयड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतात भात कापून ठेवलेला आहे तर काही शेतकरी कापणी करीत आहेत मात्र पावसामुळे रायगड जिल्हयात हजारो हेक्टर क्षेत्रावरचं भातपीक धोक्यात आलं आहे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे

दरम्यान धुळ्यात एका तरुणीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे फ्रेंच खुल्या सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे शुभंकर डे आणि पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला समीर वर्मा परुपल्ली कश्यप आणि किदंबी श्रीकांत यांचे सामने आज होणार असून सायना नेहवालची हॉगकॉंगच्या चेऊंग नान ई बरोबर आजच लढत होणार आहे महिला दुहेरीत अश्विनी कोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांचाही सामना आजच होणार आहे